महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं आज विधानसभेत बह्मत सिद्ध केलं

चार सदस्य यावेळी तटस्थ राहीले भाजपाच्या सदस्यांनी अधिवेशनाचं कामकाज नियमबाद्य पद्धतीनं सुरु असल्याचं म्हणत सभात्याग केला त्याआधी काँप्रेसच्या अशोक चव्हाण यांनी सभागृहात विधासदर्शक ठराव मांडला राष्ट्रवादीचे नवाब मलिक तसंच गटनेते जयंत पाटील शिवसेनेचे सूनिल प्रभू यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं सुरुवातीला आवाजी मतदान झालं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खुल्या पद्धतीनं मतदान घेऊन प्रस्तावाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मत देणाऱ्यांची प्रत्यक्ष मोजणी केली गेली त्याआधी आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घातला हे अधिवेशन नियमाला धरून बोलावलेलं नाही असा आक्षेप भाजपाचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला

राज्यपालांनी समन्स काढल्यानंतर सात दिवसांच्या आत अधिवेशन बोलावलं असल्यानं ते नियमानुसारच आहे असं म्हणत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांचा आक्षेप फेटाळून लावला मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ संविधानानुसार विहीत नमुन्याप्रमाणे नव्हती त्यामुळे ती ग्राह्य धरता येत नाही असा आरोपही फडनवीस यांनी केला आधीच्या हंगामी अध्यक्षांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून झालेली निवड नियमबाह्य आहे सत्ताधान्यांना गुप्त मतदानाची भिती वाटत असल्यानंच अशा रितीनं नियमबाह्य पद्धतीनं निवड झाल्याचा आरोपही त्यांनी केला मात्र वळसे पाटील यांनी हा मंत्रिमंडळाचा अधिकार आहे त्यानुसारच राज्यपालांनी आपल्या अध्यक्ष म्हणून केलेल्या निवडीला मान्यता दिल्याचं सभागृहात स्पष्ट केलं शपधविधीची घटना सभागृहाबाहेरची आहे असं स्पष्ट करून त्यांनी त्याबाबतचा मुद्राही फेटाळून लावला मंत्रीपदाची शपथ घेताना उल्लेख केलेल्या थोरांना अपेक्षित महाराष्ट्र घडवायचा आहे असा संकल्प मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी केला आहे विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडीनं बहुमत सिद्ध केल्यानंतर ते आज बोलत होते यावेळी त्यांनी सभागृह आणि जनतेचे आभार मानले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांना अभिवादन करुन मंत्र्यांनी शपथ घेतली होती या थोरांची शपथ घेतली म्हणून विरोधकांना त्रिका त्रास का व्हावा शिवाजी महाराजांचं नाव घेणं हा जर गुन्हा असेल तर तो मी पुन्हा पुन्हा करेन असं ते म्हणाले विधानसभा अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे काँप्रेसच्या नाना पटोले यांनी आज अर्ज दाखल केला शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँप्रेसच्या बाळासाहेब थोरात या तिघांनी नाना पटोले यांना अर्ज दाखल केल्यानंतर शुभेच्छा दिल्या पटोलेच विजयी होतील असा विश्वास तिघांनी व्यक्त केला भाजपातर्फे किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केला आहे भाजपानं आपल्यावर विश्वास टाकला आहे आपण या निवडणुकीत विजय होऊ असा दावा कथोरे यांनी केला फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की समाजमाध्यमांसह विर कुठेही एखाद्या बातमीबद्दल संशय आला तर ती या कक्षाकडे पाठवावी पाकिस्तानकडुन दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छ्प्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे

यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानवर टीका केली जागतिक मंचावर दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा चेहरा उघड झाल्यावर पाकिस्तान एकटा पडला आहे असं ते म्हणाले सशस्त्र सेना देशाची ताकद आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सशस्त्र सेनेचं योगदान महत्वाचं आहे असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रीय प्रबोधिनीच्या छात्रांनी प्रभावी संचलन केलं सुखोई लढाऊ विमानं आणि सारंग हेलिकॉप्टर्सच्या हवाई संचलनानं या सोहळ्याचा समारोप झाला

धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ आज पहाटे एक वाजता हा अपघात झाला

मध्यप्रेदशातल्या सेंधवा श्रिन बीड जिल्ह्यात ऊसतोडणीच्या कामासाठी आदिवासी समाजातील ऊसतोड कामगार आपल्या मुलाबाळांसह एका खासगी पिकअप गाडीनं निघाले होते धूळे ते चाळीसगाव रस्त्यावरून जात असतांना भल्या पहाटे हा अपघात झाला सकाळपर्यंत मदत आणि बचाव कार्य सुरु होतं अपघातानंतर पिकअप वाहनाचा चालक आणि ऊस कामगारांना घेवून जाणारा उस्मानाबाद खिला कामगार ठेकेदार पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे औरंगाबाद नगर रोडवर गोलवाडी फाट्याजवळ आज पहाटे तीन वाजता झालेल्या कार अपघातात चारजण जागीच ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी झाले जालन्यातल्या सेवली गावचे हे सर्व रहिवासी शिर्डीला दर्शनासाठी जात होते चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ती रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्यानं हा अपघात झाला जखर्मीवर औरंगाबाद खेल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत नाशिक जिल्ह्यातील नांद्रमध्यमेश्वर श्री सध्या थंडीची चाहूल लागल्यानं पाहुण्या पक्षांची वर्दळ वाढली आहे याबाबत आमच्या वार्ताहरानं अधिक माहिती दिली

संजय पाठक राज्यस्तरीय बाराशिव साहित्य पुरस्कार यंदा प्रसाद कुमठेकर यांना प्रदान करण्यात आला मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते आज हिंगोली धिं पुरस्कार वितरण झालं

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्यात तिरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे महाराष्ट्र विधीमंडळाच्या आजच्या कामकाजाच्या समालोचनाचं आज संध्याकाळी सव्वा सात वाजता अस्मिता वाहिनीवरून प्रसारण केलं जाणार आहे